मात्र त्याआधी एक महत्त्वाची सूचना कोरोना वाढतोय आरोग्याची काळजी घ्या मास्क योग्य प्रकारे लावा वेळोवेळी हात साबणानं स्वच्छ धुवा स्रक्षित अंतर आणि कोरोना प्रतिबंधक नियम काटेकोरपणे पाळा

विद्यार्थ्यांनी परिक्षा केंद्रात जात असतांना आपले मन शांत आणि ताजेतवाने ठेवावे असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल झालेल्या परिक्षा पे चर्चा या कार्यक्रमात व्यक्त केले सर्व प्रकारचे तणाव परिक्षाकेंद्राबाहेर ठेऊन प्रश्नांवर लक्ष केंद्रित करावं असंही ते म्हणाले आपली स्मरणशक्ती जुजबी आहे हा विचार विद्यार्थ्यांनी करु नये असंही त्यांनी सांगितलं मूलांना आकर्षक पद्धतीनं चांगलं जेवण जेवण्याचे शिकवावं त्याचप्रमाणे घरात भाज्या आणि फळे यांच्या पोषणमूल्यांबाबत चर्चा व्हावी असंही त्यांनी सांगितलं पालकांनी काही खेळ खेळावेत त्याचप्रमाणे त्यांनी पोषण आहाराविषयीच्या गोष्टी आपल्या पाल्यांना सांगाव्यात असंही ते म्हणाले आपल्या मुलाला त्याच्या ताटात काय वाढलं आहे आणि ठराविक पदार्थ हा कसा बनवला आणि त्यात कोणकोणते घटक असावेत याची माहिती द्यावी असंही त्यांनी सांगितलं पालकांनी विद्यार्थ्यांना योग्य प्रकारे शिकवावं आणि त्यांना चांगले माहितीपट स्फुर्तीदायक चित्रपट पुस्तके वाचायला द्यावीत असंही त्यांनी सांगितलं

पालकांनी मुलांबरोबर शिक्षकापेक्षा मित्र म्हणून वागायला हवं असंही त्यांनी सांगितलं सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकार आणि अनिल देशमुख यांची याचिका आज फेटाळली हे प्रकरण गंभीर असून याची चौकशी होणं गरजेचं आहे असं सर्वोच्च न्यायालयानं आपल्या निकालात म्हटलं आहे त्यामुळे मुंबई उच्च न्यायलयानं दिलेल्या निकाला प्रमाणे अनिल देशमुख यांची सी बी आय मार्फत प्राथमिक चौकशी होणार आहे या प्रकरणात आणखी बड्या नेत्यांची नावं समोर येतील अशी प्रतिक्रिया भाजपा प्रदेशाध्याक्ष चंद्रकांत पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर दिली हा तपासाचा फेरा आता निर्णायक वळणावर आला आहे असंही ते म्हणाले या निर्णयावर जास्त काही प्रतिक्रिया न देता वाझेच्या मागे नक्की कोण आहे याचा तपास करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे भाजपा नेते राज्य सरकार पाडण्याचा अथक प्रयत्न करत आहेत मात्र त्यांना यश येणार नाही

राज्यात सर्वाधिक भ्रष्टाचार होत आहे नवनवीन प्रकरणं पुढे येत आहेत असंही ते म्हणाले कोरोना लसींचा प्रवठा हा त्याच्या गतीनं होत असून तीन दिवस प्रेल तिका साठा उपलब्ध केला जात असतो असंही त्यांनी सांगितलं राज्यातल्या वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर केंद्रिय पथकानं आज राज्याच्या विविध जिल्ह्यात पाहणी करुन आढावा घेतला यवतमाळ जिल्ह्यात शासकीय वद्धकीय महाविद्यालयातील सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल आणि शहरातील जय विजय चौक येथील प्रतिबंधित क्षेत्राला या पथकानं भेट दिली त्या बरोबरच त्यांनी पाटीपुरा लसीकरण केंद्र आणि वाघापूर रोडवरील कोव्हीड केअर सेंटरची पाहणी केली या पथकात राष्ट्रीय आरोग्य आणि कुटंब कल्याण संस्थेचे प्राध्यापक डॉ जयंत दास आणि राम मनोहर लोहिया हॉस्पिटलचे सहाय्यक प्राध्यापक डॉ देवांग भारती वरिष्ठ संचालक डॉ

अलोन आणि मेडिसिन विभागाचे वरिष्ठ अधिकारी डॉ

रुग्णवाढीची कारणे कोणत्या परिसरातच रुग्ण वाढत आहेत मृत्यूचे प्रमाण का वाढत आहे त्याचा वयोगट कोणता या सर्व बाबींचा अभ्यास आणि पाहणी करण्यासाठी हे पथक सोलापुरात आलं असून ते श्री पाच दिवस थांबणार आहेत धुळे जिल्ह्यातही केंद्रिय पथक दाखल झालं असून या पथकातील डॉ

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज संध्याकाळी देशातल्या सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर कोरोना स्थितीबाबत बठक घेणार आहेत देशात कोरोनाच्या वाढत्या नव्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर ही बठ्क होत आहे यावेळी ते लसीकरणाबाबतही द्रदृश्य प्रणाली द्वारे चर्चा करतील कोविड परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरलेली काही राज्यं ही च्कीचा प्रचार करत असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ हर्षवर्धन यांनी म्हटलं आहे काही राज्यांनी कोरोना स्थितीचा मुकाबला करतांना देशानं गेल्या वर्षभरापासून घेतलेल्या अनुभवांचा फायदा घेतलेला नाही असंही ते म्हणाले

तिर राज्यांच्या तुलनेत राज्यातल्या कोरोना रुग्णांची संख्या अधिक आहे त्या मानाने राज्याला लसींचा पुरेसा पुरवठा होत नसून त्या बाबत आपण आरोग्य मंत्री डॉ हर्षवर्धन यांच्या बोललो असून त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचं राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज प्रसार माध्यमांशी बोलतांना सांगितलं

राज्यात साडेचार लाख सक्रिय रुग्ण आहेत

केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन हे राज्याला अधिक लसींची मात्रा देण्यात सकारात्मक असूनही व्यवस्थापनात काही त्रुटी असल्याचंही त्यांनी सांगितलं

रेमडीसीवर जैक्शनच्या उत्पादक कंपन्यांच्या अधिकाऱ्यांशी आपण आज चर्च करणार असल्याच सांगतांनाच त्यांनी राज्यातल्या ऑक्सीजनच्या प्रवठ्याबाबतही उपाययोजना करण्यात येणार असल्याची माहिती दिली

टाळेबंदी किंवा निर्बंधाचा निर्णय कोणाच्याही विरोधात नसून कोरोना विषाणू संसर्गाची लाट थोपवण्यासाठी घेण्यात आला आहे त्यामुळे व्यापाऱ्यांनीही या लढ्यात शासनाला सहकार्य करावं असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे राज्यातल्या विविध व्यापारी संघटनाच्या पदाधिकारी प्रतिनिधींशी काल द्रदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी हे आवाहन केलं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करुन टाळेबंदीबाबत दोन दिवसात निर्णय घेऊ असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पंढरपूर मधल्या व्यापाऱ्यांना दिलं ते पंढरपूर पोटनिवडण्कीचा प्रचार आणि कल्याणराव काळे यांचा राष्टवादी काँग्रेसपक्षातल्या प्रवेशासाठी पंढरपूर शहरात आले असता त्यांनी शहरातील व्यापाऱ्यांसोबत बक्कि घेत टाळेबंदी बाबत चर्चा केली यावेळी व्यापाऱ्यांनी निर्बंध शिथिल करण्याची मागणी केली

रुग्णसंख्या कमी होत असल्याचं दिसून येत आहे

कामकाजाच्या ठिकाणी कोविड लसीकरण केंद्र स्थापन करण्याचे निर्देश केंद्र सरकारनं राज्य सरकारांना दिले आहेत

अकोल्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तूर पिकाचं नुकसान झाल्यानं उत्पादनात घट झाली आहे परिणामी तुरीचे दर वाढत चालले आहेत काल अकोला बाजार समितीत त्रीला सात हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला बाजार समितीत आवक कमी असून ज्या शेतकऱ्यांनी तुरीची साठवणूक करून ठेवली होती त्या शेतकऱ्यांना चांगला भाव मिळत आहे कोविड उपचारासाठी वापरात येणारे रेमडीसीवीर ज़िक्शन काळ्या बाजारात विकणाऱ्या चौघांना आज नांदेड जिल्हा गुन्हे शाखेच्या पोलिस पथकानं आणि अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलं यात अहमदपूर तालूक्यातील शिरूर शिरूर शिरूर विरभद्र संगप्पा स्वामी नांदेड शहरातला वाजेगावच्या हिंद्स्थान मेडीकलचा बाबाराव दिगांबर पडोळे नांदेड शहरातील संजीवनी हॉस्पिटल मधील मन्सवी मेडीकल एजन्सीचा मालक बालाजी भानुदास धोंडे मेडीकल रिप्रेझेंटेटिव्ह विश्वजीत दिगांबर कांबळे बारडकर या चौघांना या जैक्शनचा काळाबाजर करतांना अटक करण्यात आलं विषमुक्त अन्न निर्मितीसाठी विदर्भातल्या सहा जिल्ह्यांमध्ये जर्विक्र शेती मिशन राबवण्यात येत असून त्यासाठी माध्यमातून सेंद्रिय उत्पादक शेतकऱ्यांचा महासंघ तयार करण्यात आलं आहे

कोरोना रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने कडक निर्बंध लागू केले असून आठवड्याच्या अखेरीस कडक टाळेबंदी असणार आहे

मुंबई महापालिका आयुक्त किबालसिंह चहल यांनी बुधवारी याबाबतच सुधारित परिपत्रक जारी केलं उस्मानाबाद जिल्हा परिषदअंतर्गत ग्रामापंचायतींनी ग्रामपंचायत स्तरावरील विविध योजनांचे वार्षिक आर्थिक अभिलेखे ऑनलाईन करुन राज्यात द्सरा क्रमांक मिळवला आहे मुंबईत जलमार्गांवर टॅक्सी आणि रोपाक्स फेऱ्या लवकरंच सुरू होणार आहे अशी माहीती केंद्रीय जलवाहतूकमंत्री मनस्ख मंडाविया यांनी काल दिली मुंबईतल्या नागरी जलमार्ग वाहतुकीचा त्यांनी काल आढावा घेतला तेव्हा ते बोलत होते

रोपाक्स ते नेरूळ काशिद मोरा बेलापूर वाशी ऐरोली या मार्गांवर या फेऱ्या सुरू होणार आहेत राज्यात येत्या दोन दिवसांत कोकण मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि वीजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे राज्यातल्या काही भागात केवळ पाऊस पडेल